जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या आदेशानुसार नाशिक मधल्या गंगापूर दारणा आणि पालखेड धरणातून साडे तीन दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे पाणी सोडण्याच्या या निर्णयाविरोधात नाशिकमधले भाजपाचे कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज विचार करण्यात येईल असं न्यायालयानं काल सांगितलं

ते काल नाशिक इथं कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते या प्रकल्पाचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येईल त्यामुळे नाशिक आणि अहमदनगरमधल्या धरणांसह मराठवाड्यातलं जायकवाडी धरणही पूर्ण भरेल आणि पाण्यावरून होणारे वाद टळू शकतील अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली हवामान आधारित शेतीसाठी उपग्रह आणि आध्निक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन दुप्पट करण्यासाठीचा खर्च कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे पवई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते डिजीटल उपाययोजना शेतीसाठी वरदान ठरू शकतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली

प्णे इथं काल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा मुख्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन बावबक्रळे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सौर ऊर्जेच्या माध्यमातून राज्यात म्ख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु झालेली आहे

आता या कर्मचाऱ्यांना साडे बारा हजार रूपये इतकं अग्रीम मिळू शकेल

नवी दिल्लीत काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली

शाश्वत विकास उद्दिष्टाच्या देखरेखीसाठी राष्ट्रीय निदर्शक आराखड्याचा कालबध्द रितीने आढावा घेण्यासाठी आणि पुनर्रचना करण्यासाठी एका उच्चस्तरीय सुकाणू समितीच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली बेनामी व्यवहार प्रतिबंध अधिनियमातर्गंत निर्णय घेण्यासाठी प्राधिकरण तसंच अपिल प्राधिकरण स्थापन करण्याला आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर भारतीय कौशल्य संस्थांची स्थापना करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

शेतकऱ्यांना आता येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत नजिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे यासाठी नोंदणी करता येईल पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा तसंच दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात करताना लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या पहिल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते द्ष्काळ जाहीर केला तर शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे निधीची कमतरता असल्यानं सरकार दुष्काळ जाहीर करत नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केला तत्पर्वी काल सकाळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून काल या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली यावेळी वार्ताहरांशी बोलतांना चव्हाण यांनी सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना सुरु करण्याची मागणी केली त्याचबरोबर जल्य्क्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला

या एका तरुणाचा मृत्यू झाला नियोजित शिवस्मारकाच्या कामाचा प्रारंभ करण्यासाठी ही बोट चालली होती अपघातानंतर हा कार्यक्रम काल स्थगित करण्यात आला

पालघर मधल्या आंबेडकर नगर इथल्या लाभार्थी रेखा गायकवाड यांनी या योजने अंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळालं असल्याचं सांगितलं

आता ही सरकारने योजना दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे

त्यामूळे मला पैसे पण नाही खर्च करावे लागले काहीच नाही दष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी शेत रस्ते शेत तळे विहीरी प्नर्भरण अशी कामं प्राधान्यानं करावीत याचा जनतेला लाभ होईल असं परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातल्या पाणीटंचाई आणि द्ष्काळ निवारण आढावा बैठकीत ते काल बोलत होते पाटील यांनी मानवत पाथरी सोनपेठ परभणी तालुक्यातल्या शेतातील पिकांची पाहणी केली

या निर्णयामुळे शहराच्या विकासाला अधिक गती प्राप्त होईल असा विश्वास स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी व्यक्त केला आहे

वैभवी खिरड असं मृत तरूणीचं नावं असून ती आपल्या दचाकीवरून महाविद्यालयात जात असतांना हा अपघात झाला

सकाळी अकरा वाजता शहानूरमियाँ दर्गाजवळ श्रीहरी पॅव्हीलियन इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या महाएक्स्पोचं उद्घाटन होणार आहे